त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यकय्या नायड ्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत ईद ए मिलादनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित पैगंबरांनी दिलेली प्रेम दया त्याग आणि मानवतेची शिकवण सर्वांनी आचरणात आणणं गरजेचं असून ईदचा सण या शिकवणीला उजाळा देणारा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद ििं पैगंबरांच्या पवित्र पोशाखाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव दाखल झाले आहेत औरंगाबाद ध्वे आज सकाळी शहागंज परिसरातून तर जुलुस ए मोहम्मदी काढण्यात आला हिंगोली ध्वे रामलीला मैदानावरून ईद ए मिलादनिमित्त जुलूस काढण्यात आला घोडे उंट यांचा समावेश असलेल्या या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संयुक्त महाराष्ट्र राज्य हतात्मा स्मृति दिनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या हतात्मा स्मारकावर पुष्प अर्पण करून हतात्म्यांना आदरांजली अर्पण केली मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर खासदार ए जी सावंत तसंच मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनीही यावेळी हतात्म्यांना अभिवादन केलं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात सात हजार घरं बांधून पूर्ण झाली आहेत

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा आणि तो देण्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करावी पिढ्यान पिढ्यांपासुन वनजमिनी कसणाऱ्यांना त्या जमिनी त्यांच्या नावावर करून द्याव्या शेतकऱ्यांना दिवसाही अखंडित वीजपूरवठा करावा दृष्काळी भागातल्या सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं यासह अन्य अनेक मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत आहे

हे सर्वजण नगर आणि कोपरगावचे होते हिंगोली जिल्ह्यांमध्ये गोवर रूबेला मोहीम यशस्वीपणे राबविणार असून सर्व विभागांची साथ घेऊन जिल्ह्यातून गोवर रूबेला हद्दपार करू असा विधास जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी यांनी व्यक्त केला

गोवर रुबेला लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने मौलवींची मदत घ्यायचं ठरवलं आहे

केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत नाशिकसह राज्यातल्या विविध भागात विमान सेवा सुरू करून ती नियमित न चालवणाऱ्या एयर डेक्कन कंपनीची विमान सेवा अखेर भारतीय विमान तळ प्राधिकरणानं रद्द केली आहे या कंपनीनं गेल्या डिसेंबर महिन्यात नाशिक ते मुंबई आणि प्णे अशी सेवा सुरू केली होती त्यानंतर मुंबईहन अनेक शहरांसाठी सेवा सुरू केली पण ही सेवा विस्कळीत होती तर नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यापासून सेवा बंद असल्यानं अखेर कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे

या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री दर महिन्याला देशवासीयांशी विविध विषयांवर संवाद साधतात कार्यक्रमाशी निगडीत वेगवेगळे पैलू नागरिकांचा सहाभाग विविध योजना तसंच कार्यक्रमांविषयीच्या नागरिकांच्या सूचना आणि मतं जाणून घेण्यासाठी मन की बात कार्यक्रमाचं सर्वेक्षण केलं जात आहे